प्णक्करांना घरात बसवण्यासाठी अखर पोलीसांचं पथसंचलन

पिंपरी चिंचवडचा काही भागही प्रतिबंधित क्षमिहणून घोषित

टाळळळळीमुळखिर्वांची गैरसोय होत हखिरं असलं तरी आपल्याकड त्याशिवाय काही पर्याय नाही

महाराष्ट्र कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही असंही त्यांनी यावछी स्पष्ट कल्र

आंगणेवाडी यात्रा आणि त्यांनतर झालेली कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा यासाठी आकाश पाळणे वगैरे खेळ करून दाखवणारी पंढरपूरची हि कु डि लॉकडाऊनमुळे आंगणेवाडीतच अडकली आहेत

या सत्तावीस जणात आठ लहान मुलं आहेत सहा वृद्ध आहेत बाकीचे तरुण आहेत आणि दोन गर्भवती महिला आहेत पुरेस खाण मिळत नसल्यान त्या अर्धपो ींच आहेत आरोग्य तपासणी नाही कि काही नाही हि बाब काही पत्रकारांनी कुडाळ मालवणच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्या कानावर घातली खरमाळे मॅडमनी हातातली सगळी काम बाजूला ठेवत तात्काळ मालवण तहसीलदारांशी बोलून तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या महिलांची तपासणी करायला जाण्याचे आदेश दिले आणि जर आवश्यक वा िि तर मालवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याच्या सुचना केल्या दुर्दैवाने परमुलुखात अडकलेल्या गर्भवती महिलांसाठी एका प्रशासकीय अधिकारी महिलेनं उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद म्हाले पाहिजे आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदूर्गहून निलेश जोशी

नक्षलग्रस्त अर्जूनी मोर तालुक्यातल्या या गावात अरुण मस्के या सामाजिक कार्यकर्त्याने जनजागृतीसाठी कोरोना विषाणूची वेशभूषा धारण केली आहे आणि भर उन्हात गावागावांमध्ये फिरून रस्त्यावर फिरु नका रस्त्यावरून यमदुत फिरत आहे आपल्या घरीच राहासुरक्षित राहा असा सल्ला ते नागरिकांना देत आहेत शासन कोरोना या आजाराबद्दल गंभीर असून युद्धपातळीवर उपाययोजना राबवित आहे त्यात आपलासुद्धा वाती असावा म्हणून कोरोना विषाणूची प्रतिकृती आपल्या डोक्यावर तयार करून संसर्ग रोखण्याचा संदेश हा अवलिया देत आहे समाजसेवेच्या भावनेतून केलेल्या त्यांच्या या कामाला गावाकरीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी गोंदियाहून हरिष मो झिरे यांच्यासह सुरेखा जोशी पुणे शेतात लग्न लग्न म्हणजथ्राटमाट आलाच परंतू कोरोनाच्या साथीमूळशित्तितच कविळ पाचजणांच्या उपस्थितीत वृक्ष आणि पशू पक्ष्यांच्या साक्षीनं एक अनोखा विवाह सोहळा पार पडला

हा अनोखा विवाह सोहळा आहे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातल्या द्वारका गंगाधर ढोणे आणि अंक्श ज्ञानदेव खंदारे यांचा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम ढोणे यांच्या शेतातल्या या लग्नाला वधू वरांचे आई वडील लग्न लावणारे जंगम आणि तुकाराम ढोणे एवढ़या मोजक्याच वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती होती विवाह सोहळ्यात वर्तुळ आखून ळेबंदीच्या सूरक्षित अंतराच्या आणि मास्क लावण्याच्या नियमाचं का कोर पालन करण्यात आलं कोरोनाच्या साथीमुळे हे लग्न पुढे ढकलण्यात येणार होतं याची माहिती तुकाराम ढोणे यांना समजताच त्यांनी दोन्ही परिवारांशी संवाद साधला लग्नाला वऱ्हाडी तर येऊ शकणार नाहीत पण संत तुकारामांच्या सांगण्याप्रमाणे वृक्षवल्ली हेही आपले सोयरे आहेत हे त्यांना प ब्रून दिलं निसर्गाच्या सान्निध्यात शेतात पार पडलेल्या या विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे

फडणवीस यांनी हरियाणाचम्रिख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी संपर्क साधत याप्रकरणी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी क्वी आह आबाबत कारवाईचं आश्वासन खट्टर यांनी दिल्याची माहिती आमदार पवार यांनी काल दिली